ते आज वार्ताहरांशी बोलत होते राज्यात जरी रुग्णांची संख्या वाढत असली तरीही सर्वाधिक रुग्ण हे लक्षणं नसलेली आहेत त्यामुळे राज्यात रुग्णखाटा उपलब्ध असल्याचं टोपे यांनी स्पष्ट केलं नागरिकांनी योग्य काळजी घेणं आवश्यक असून गांभीर्यानं वागणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले

संसर्गजन्य रोगापासून बचाव करण्यासाठीचा लसीकरण हा सगळ्यात प्रभावी उपाय असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी ड्विट संदेशात म्हटलं आहे लसीकरण अनुकूल वर्तनाचा संकल्प करण्याचं आवाहनही आरोग्य मंत्र्यांनी केलं आहे संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी लसीकरण हा प्रभावी मार्ग असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे

क्षयरोग निर्म्लनासाठी सरकार योग्य सुविधा औषधी आणि आर्थिक सहाय्य यासारखे उपाय पूर्वीपासूनच राबवत असल्याचं ते म्हणाले क्षयरोग निर्मलनासाठी जनजागृतीची आवश्यकता असल्याचं नायडू म्हणाले

धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्याच्या संख्येवरही मर्यादा घालण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत

गावातल्या युवकांनी गाव स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला आहे गावात व्रक्षारोपण करून व्रक्षाचे संगोपन व्हावे यासाठी सावली प्रतिष्ठानने कार्य हाती घेऊन व्रक्ष लागवड केली आहे कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादर्भावामुळे आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीपूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत

अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मुटे यांनी ही माहिती दिली हिंगोली जिल्ह्याच्या औैंढा नागनाथ तालुक्यातल्या पोटा शिवारातील पूर्णा नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा करण्यासाठी आणलेल्या दोन बोट हट्टा पोलिसांनी स्फोटकांनी उडवून दिल्या पोटा शिवारात रेती घाटाचा लिलाव झाला नसतांनाही त्यातून वाळू उपसा केला जात होता भारत आणि इंग्लंडदरम्यान तिसरा टी ड्वेंटी क्रिकेट सामना आज अहमदाबाद इथं खेळला जाणार आहे संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल